नमामि गंगे मोहिमे अंतर्गत उत्तराखंडमधल्या सहा मोठ्या प्रकल्पांचे उद्वाटन पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे झालं त्यावेळी ते बोलत होते गंगा नदी उगमापासून सागराला मिळेपर्यंत देशातल्या निम्म्यापेक्षा जास्त जनतेचं जीवन समृद्ध करते त्यामुळे गंगेसह तिच्या उपनद्यांची स्वच्छता आवश्यक आहे यासाठी सरकारनं पुढच्या दहा ते पंधरा वर्षांची गरज लक्षात घेऊन मलनिःसारण प्रकल्प सुरू केले आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं देशातल्या प्रत्येक घरात पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवण्याची मोहीम जलशक्ती मंत्रालयानं हाती घेतली आहे दररोज सुमारे एक लाख घरांना जलजीवन मिशन अंतर्गत पेयजलासाठी नळजोड दिले जात आहेत असं मोदी यांनी सांगितलं

त्यामुळे हे मलनिःसारण प्रक्रिया प्रकल्प गंगा नदी स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील

गंगा नदीवरील संस्कृती जैवविविधता आणि पुनरुज्जीवन उपक्रम दर्शवणाऱ्या गंगा अवलोकन या संग्रहालयाचं उद्वाटन तसंच जल जीवन मिशनच्या मानचिन्हाचं अनावरण आणि जल जीवन मिशन अंतर्गत ग्राम पंचायत आणि पाणी समित्यांसाठीच्या मार्गदर्शिकेचं प्रकाशन या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते झालं पंतप्रधान कषी कायदे कृषी कायदयांना विरोधी पक्षांकडून होत असलेल्या विरोधाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली या देशातील शेतकरी स्वतंत्र व्हावा असं विरोधी पक्षाना वाटत नाही म्हणून राजकीय हेतुनं विरोधाला विरोध केला जात आहे अस मोदी म्हणाले

शेतकऱ्यांना किमान हमी भाव आणि सरकारकडून मालाची खरेदी सुरू राहील याची ग्वाही देत मोदी यांनी विरोधकांनी खोट बोलण्याची सवय सोडून द्यावी अशा कानपिचक्याही दिल्या दलाल आड़ते यांच्या माध्यमातून होणारी काळ्या पैशाची आवक बंद होणार असल्याची भीती विरोधी पक्षाना वाटत आहे असंही मोदी म्हणाले या तिन्ही कृषी कायद्याचा उद्देश शेतकरयना आपले उत्पादन कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य देण हा आहे असंही त्यांनी या वेळी नमूद केलं भारत पाक गिलगिट बाल्टीस्तानमध्ये पाकीस्ताननं जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेला भारतानं विरोध दर्शवला आहे जम्मू कश्मीर लडाख सह तथाकथित गिलगिट आणि बाल्टीस्तान हे भारताचे अविभाज्य भाग आहेत याचा भारतानं पुनरुच्चार केला आहे पाकीस्तानला हा भूभाग बेकायदेशीररित्या बळकावण्याचा कोणताही अधिकार नाही

या भागातील कोणत्याही बदलाला भारताचा विरोध आहे असं भारतान स्पष्ट केलं आहे जम्मू काश्मीर आणि लडाखमधील कोणत्याही भागात पाकीस्ताननं केलेल्या कारवायांकड़ दूर्लक्ष केलं जाणार नाही गेली सत्तर वर्षे पाकीस्ताननं इथंल्या जनतेच्या मानवी अधिकाराचं उल्लंघन केल आहे पाकिस्तानन बळकावलेला हा भूभाग तत्काळ मुक्त करावा असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटल आहे भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची चीन करत असलेली एकतर्फी व्याख्या भारताला अमान्य असल्याचं भारतानं चीनला बजावले आहे

चीन या कराराचं पालन करेल आणि एकतर्फी व्याख्या करण्याचं धोरण मागं घेइल अशी भारताची अपेक्षा असल्याचं श्रीवास्तव यांनी नमूद केलं हवाई दल सध्या देशाच्या उत्तर सीमारेषांवर ना युद्ध ना शांतता अशी अस्वस्थ अवस्था आहे असं हवाई दल प्रमुख एअरचीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांनी आज सांगितलं पूर्व लडाखमधील सीमा भागात चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत हवाई दलानं आपली कामगिरी चोख बजावली असून या क्षेत्रात कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास तोंड देण्यासाठी हवाई दल सज्ज असल्याचं भदौरिया यांनी स्पष्ट केलं

भविष्यातील कोणत्याही संघर्षाच्या परिस्थितीत हवाईदलाची शक्ती महत्त्वाची ठरेल असंही भदौरिया यांनी नमूद केलं

यामुळ देशाची शस्त्रनिर्मितीतील क्षमता अधोरेखित होते असही त्यांनी स्पष्ट केलं

जयशंकर सहा ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या जपान दौरयावर जाणार असून जपानच्या परराष्ट्रमंत्र्याशी दोन्ही देशांतील सहकार्याच्या आणि क्षेत्रीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची टोकियो इथं बैठक होणार आहे त्यातही ते सहभागी होणार आहेत

ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी स्वतंत्रपणे देखील जयशंकर यांची बैठक होणार आहे

बाधित रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णाची संख्या यांच्यातील अंतर वाढत आहे

पॉल यांनी केलं

चेन्नई इथ आज दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री एडप्पाडी पळनीस्वामी म्हणाले की टाळेबदीच्या पुढील टप्प्यात आणखी काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत त्यानुसार चेन्नई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि हॉटेल्स आणि चहा स्टॉल्सची वेळ वाढवण्यात आली आहे तर विद्यार्थ्यांना शाळेत जावून आपल्या शंकांचं निरसन करून घ्यायला परवानगी देण्यात आली आहे चित्रपटगृहे शैक्षणिक संस्था पर्यटन स्थळे आणि संग्रहालय बंदच राहणार आहेत तर चेन्नई उपनगरी रेल्वे सेवादेखील बंद ठेवण्यात आली आहे चित्रपटाच्या चित्रीकरणाला मात्र एकावेळी जास्तीत जास्त शंभर जणांच्या उपस्थिती ठेवण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे

नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात ते आज बोलत होते दिल्ली हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील लोकांना कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यामुळे हिवाळ्यात भीषण प्रदूषणाच्या पातळीला तोंड द्यावं लागत

बी एस सिक्स या प्रणालीनुसार वाहने आणि कचरा व्यवस्थापनाचे विविध नियम देखील प्रदूषण पातळी रोखण्यात मोलाची भूमिका बजावत असल्याचं जावडेकर यावेळी म्हणाले

किमान आधारभूत किंमतीवर शेतकरी आपले उत्पादन विकू शकत नाहीत या विरोधकांच्या दाव्याचं खंडन करताना जावडेकर म्हणाले की सरकारने विविध धान्यांच्या किमान आधारभूत किंमतीची घोषणा केली आहे कृषी विधेयकांच्या बाबतीत कॉंग्रेसकडून करण्यात येत असलेल्या निषेधावर जावडेकर म्हणाले की कॉंग्रेस लोकांपासून दुरावली आहे आणि त्यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडला आहे बिहार निवडणक आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाचे पथक आज संध्याकाळी पटना इथं तीन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झालं आहे हे पथक लवकरच बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहे उद्या हे पथक विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेणार आहे

बिहारमधील वल्मिकीनगर लोकसभा जागा आणि मणिपुरमधील दोन विधानसभेच्या जागांसाठी सात नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दहा नोव्हेंबरला मतमोजणी होईल दरम्यान आसाम केरळ तामिलनाडू आणि प बंगालमधील उपनिवडणूकांची घोषणा करण्यात आलेली नाही या राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणुक आयुक्त यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर निर्णय घेण्यात येइल अस निवडणुक आयोगानं स्पष्ट केलं

याचा फायदा साखर कारखानदारांना होणार आहे

जम्म काश्मीर चकमक पाकिस्तानच्या सैनिकांनी आज पहाटे जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्हयात सीमारेषेवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करत शस्त्रसंधीचा भंग केला मानकोट भागात नियंत्रण रेषेजवळ हा गोळीबार झाला सावध असलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला तोडीस तोड उत्तर दिल्याची माहिती लष्करातर्फे देण्यात आली या चकमकीत कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही

क्रिकेट इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये अबुधाबी इथं दिल्ली कॅपिटल्स आणि सन रायझर्स हैदराबादशी यांच्यात सामना सुरु असून दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला